शहीद राज्य पोलिसांच्या मुलांना राष्ट्रीय सुरक्षा निधीतून दिल्या जाणा या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यात आली आहे

ही शिष्यवृत्ती दहशतवादी किंवा नक्षली कारवायांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुला मुलींना दिली जाते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा पहिलाच निर्णय देशाची सुरक्षा करणा यां प्रति समर्पित केला नव्या केंद्रीय मंत्रीमंडळाचं खातेवा पे आज जाहीर झालं नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी तर राजनाथ सिंह यांना संरक्षण अमित शाह यांना गृह आणि नितीन गडकरी यांना परिवहन मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे निर्मला सितारामन यांना अर्थमंत्रालयाचा एस जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालय स्मृती जिणी यांना महिला आणि बालकल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे प्रकाश जावडेकर यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पियुष गोयल यांना रेल्वे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय डॉक्टर हर्षवर्धन आरोग्य आणि विज्ञान तंत्रज्ञान धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि पोलाद रमेश पोखरियाल निषंक मनुष्यबळ विकास थावरचंद गेहलोत यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण तर नरेंद्रसिंह तोमर यांना कृषी आणि ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे सदानंद गौडा यांना खतं आणि रसायन प्रल्हाद जोशी यांना संसदीय कामकाज आणि खाण मंत्रालय रामविलास पासवान अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्रालय रविशंकर प्रसाद कायदा आणि न्याय तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अर्जुन मुंडा आदिवासी विकास मुक्तार अब्बास नख्वी अल्पसंख्याक मंत्रालय महेंद्रनाथ पांडे कौशल्य विकास हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग गिरीराज सिंह यांना पशुपालन दुग्धविकास आणि मत्सपालन विकास मंत्रालय तर गजेंद्र सिंह शेखावत यांना जलसंपदा मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे राज्यमंत्र्यांमधे रावसाहेब दानवे यांना अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण तर संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे केंद्रातल्या नवनियुक्त मंत्र्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारायला सुरुवात केली आहे निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्रालयाचा पदभार स्वीकारला त्याआधी संतोष गंगवार यांनी कामगार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला नवनियुक्त मंत्री श्रीपाद नाईक यांनी आधीच्याच आयुष मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे उत्तर गोव्यातल्या लोकसभा मतदार संघातून नाईक यांनी सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकली आहे डॉक्ति एस जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा पदभार स्वीकारला तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची धूरा हाती घेतली आहे माध्यमस्वातंत्र्य हा लोकशाहीचा गाभा असल्याच जावडेकर यांनी सांगितलं पियुष गोयल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला दक्षिण काश्मीरमधल्या शोपीअन जिल्ह्यात आज पहा पासून नऊ तास सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर लष्कराचा एक कमांडर जखमी झाला या दहशतवाद्यांकडनं शस्त्रास्त्राचा मोठा साठा जप्प करण्यात आला लष्कर जम्मू कश्मीर पोलीसांच्या संयुक्त पथकानं या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेतली होती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत भेशीवर आलेल्या बिमस्कि देशांच्या प्रमुखांबरोबर आज द्विपक्षीय बर्ष्का घेतल्या नवी दिल्लीत हक्क्रमाद हाऊस ध्वें श्रीलंकेचे राष्ट्रपती मक्रिमाला सिरीसेना यांनी प्रधानमंत्र्यांबरोबर बरक्र घेतली उभय देशांच्या परस्पर हिताच्या अनेक मुद्यांवर या नेत्यांनी चर्चा केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं प्रांतात शांतता समृद्धी सुरक्षा नांदावी यासाठी उभय देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची उंछा राष्ट्रपती सिरीसेना यांनी व्यक्त केली

सर्व क्षेत्रांमधे उभय देशांमधे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी का असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली आणि भूतानचे प्रधानमंत्री लोो शेरिंग यांचीही भे घेतली प्रधानमंत्र्यांनी काल राष्ट्रपती भवनात किर्गिजस्तानचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकॉब यांच्याबरोबर द्विपक्षीय बरुक्क घेतली

धर्मेंद प्रधान यांनी पेट्रोलियम आणि नप्पर्गिक वायू मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला तेल आणि वायू उत्पादनात स्थानिक पातळीवर वाढ करणं ही केंद्र सरकारची प्राधान्यता असेल असं धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं देशाच्या अनेक भागात उष्णतेची तीव्र ला कायम आहे रविवारपर्यंत ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात देखील सूर्य आग ओकत आहे

तेलंगणात काल काही भागात पाऊस पडल्यानंतरही उष्णतेची झळ सहन करावी लागत आहे हप्रीबादमधे येणारे काही दिवस तापमापकाचा पारा चढाच राहील असं हवामान खात्यानं म्हाक्रिं आहे

उत्तर प्रदेशात तापमापकाचा पारा आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढत आहे

अॅडमिरल करमबीर सिंह यांनी आज नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारला

त्याआधी ते नवी दिल्ली मुख्यालयात नौदलाच्या उपप्रमुख पदी कार्यरत होते आपल्या देशाला असं नौदल देण्याचं सामर्थ्य आहे जे सागरी क्षेत्रातल्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम असेल असं करमबीर सिंह यांनी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्या नंतर सांगितलं

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधातील लाचखोरीच्या प्रकरणातील चौकशी चार महिन्यांच्या आत पूर्ण करावी असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत

सीमेवरच्या चौकीत या दोघांची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरु आहे